राजस्थानात उधमपूर इथं बंकरला लागलेल्या आगीत नाशिक जिल्ह्यातल्या स्वप्नील रौदळ या जवानाचा मृत्यू

आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

हे सगळे सण भारताच्या विविधतेचं आणि एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वाचं प्रतिक आहे या सणांमधून देशभर सुख समृद्धी आणि बंधूभाव वाढो असं मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात गुढी पाडवा साधेपद्धतिनं साजरा केला गेला यंदा शोभायात्रा आणि मिरवणुकांवर बंदी असल्यामुळे लोकांनी केवळ गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं राज्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी देखील साध्यापद्धतिनं नववर्षाच्या स्वागताचं आवाहन केलं होतं त्याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्या रात्रीपासून कडक टाळेबंदीची शक्यता असल्याचं वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं हरिद्वार इथं कुंभमेळ्या दरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे त्यामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या संगळ्यांची कोरोना चाचणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले दरम्यान टाळेबंदीच्या भीतीनं परराज्यातले मजूर मोठ्या संख्येनं आपल्या गावी परतत आहेत मुंबईतल्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर या मजुरांनी गर्दी केल्य़ाचं चित्र पहायला मिळत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत

आपत्कालीन वापराची मंजूरी मिळालेल्या परदेशी कोविड प्रतिबंधक लसींना देशातही आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याच्या प्रक्रियेला केंद्र सरकारनं गती दिली आहे

परदेशात विकासीत निर्माण झालेल्या आणि आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश असलेल्या लसींना भारतात परवानगी मिळावी अशी शिफारस राष्ट्रीय कोविड लसीकरण विशेषज्ञ गटानं केली आहे देशवासीयांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये आपलं योगदान द्यावं असं आवाहन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे

राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे

राजस्थानात उधमपुर इथं आज एका बंकर ला लागलेल्या आगीत नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातल्या स्वप्नील रौदळ या जवानाचा मृत्यू झाला स्वप्नील हा चार वर्षांपूर्वी लष्करात भरती झाला होता सध्या तो उधमपूर इथं तत्तित होता तिथं आज पहाटे प्रशिक्षण सुरू असताना बंकरला आग लागली त्यात त्याचा मृत्यू झाला आज गावात ही घटना कळल्यानंतर भाक्षी इथं एकही घरावर गुढी उभारली गेली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आकाशवाणी मुंबई केंद्राचे तंत्रज्ञ रांजेद्र पवार यांचं आज पहाटे निधन झाले

जागतिक बाजारांमधले संमिश्र कल लक्षात घेता देशांतर्गत बाजारात आज गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला

उद्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं आहे समाजातून विषमता नष्ट व्हावी समाजात एकता समता बंधुतेची भावना रुजावी प्रत्येकाला सन्मानानं स्वाभिमानानं जगण्याचा हक्क मिळावा यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्षे आपला देश अखंड एकसंध सार्वभौम राहिला लोकशाही दिवसेंदिवस मजबूत होत गेली याचं श्रेय डॉ बाबासाहेबांच्या कार्याला विचारांना दूरदृष्टीला आहे

बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातंच समस्त देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं मानवतावादी शिकवणींचं पालन करुन देशहितासाठी समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण त्यांची जयंती उद्या आपापल्या घरीच साजरी करुया बाबासाहेबांच्या विचारांबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एकजूट दाखवून देऊया असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आज आपला देश प्रगतीकडे जात आहे त्याचं कारण आपलं संविधान आहे यासाठी प्रत्येक भारतीयानं बाबासाहेबांना अभिवादन करुन आपले कर्तव्य बजावावं मात्र देशासह राज्यावर कोरोना संकट असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये घरातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करावं असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम साधेपणानं साजरा केला जाणार आहे

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली

बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बुद्ध वंदना घेतील या कार्यक्रमाला मोजक्या संख्येत भिक्षूसंघ आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी गर्दी न करता घरी राहून साधेपणाने साजरी करावी असं आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी केलं आहे

सशक्त राष्ट्रनिर्मितीच्या निर्णयांमध्ये बाबासाहेबांच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विध्यार्थ्याद्वारा निर्मित बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित विषेशांकचे ऑनलाईन विमोचन भारतीय जनसंचार संस्थेच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख संपादक व्ही के भारती यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ

जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला बाबासाहेबांचा जीवनपट उद्या दिवसभर फिल्म्स डिव्हीजनच्या वेबसाईट आणि युट्युब चक्रिवर प्रदर्शित केला जाणार आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या जीवनपटात त्यांचे राज्यघटना निर्मितीतले योगदान जातीव्यवस्था नष्ट करणे आणि दलितांच्या उद्दारासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष दर्शन घडवलं आहे मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईत्या ताडदेव इथं म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडातर्फे एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारलं जाणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली गेल्या चोवीस तासात मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्रातत्रळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात हवामान कोरडं होतं